विविध ठिकाणांहून होणारा अर्थप्रवठा आटल्यानं झाकीर नाईक त्याच्या मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात आहे हा एनआयएचा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरला दोन वर्षांपूर्वी झाकीर नाईक याला बेकायदेशीर कृत्य कायद्यांतर्गत दोषी घोषित करण्यात आलं होतं प्रक्षोभक भाषणं करून भारतातल्या लोकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आणि दोन समूहांमध्ये द्वेषभावना पसरवण्याचा त्याच्यावर आरोप आहे जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आज पहाटे ही चकमक झाली या भागात शोधमोहीम सुरु असताना लपून बसलल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला मृत दहशतवाद्याकडून काही हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला

गेली काही वर्ष त्या आजारी होत्या अन्नपूर्णादेवी या अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या आणि ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकर यांच्या पत्नी होत्या आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी संगीत साधनेसाठी खर्च केलं आणि त्यासाठी अतिशय कठोर नियमांचं पालन केलं त्यांच्या तालमीत हरिप्रसाद चौरसिया नित्यानंद हळदीपूर सुधीर फडके श्भेंद्र शंकर यांच्यासह अनेक शिष्य तयार झाले

काही माध्यमांतून जगभरात इंटरनेट ब्लॅक आऊटचा धोका व्यक्त होत असला तरी भारतात इंटरनेट बंद पडण्याचा धोका नसल्याचं राष्ट्रीय सायबर सुरक्षा यंत्रणेचे समन्वयक गुलशन राय यांनी म्हटलं आहे

राज्य शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दहा जणांच्या पथकानं कोल्हापूर शहर आणि परिसरातल्या खासगी आणि शासकीय रुग्णालयांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होत असल्याच्या शेकडो तक्रारी आरोग्य मंत्रालयाकडे प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली या कारवाईत एका खासगी रुग्णालयाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे

मुंबई इथं काल इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय मौखिक आरोग्य निगा सुश्रुत पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते दंत चिकित्सेच्या क्षेत्रात मेक इन इंडिया सारख्या उपक्रमातून वैद्यकीय उपकरणं आणि उपचाराचा खर्च कमी करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले

उमेश यादवनं सहा कुलदीप यादवनं तीन तर रविचंद्रन अश्विननं एक गडी बाद केला